राज्यात वाढत चाललेला कोरोना विषाणू संसर्ग आणि त्या दृष्टीनं घेण्याची खबरदारी याबाबत मुख्यमंत्री यावेळी बोलतील अशी शक्यता आहे

उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांच्या हस्ते या वेबिनारचं उद्घाटन झालं

हा वारसा जपणं आवश्यक असल्याचंही नायडू म्हणाले लोकांची भाषा हीच प्रशासनाची भाषा असावी यावर नायडू यांनी भर दिला

देशातल्या विविध मातुभाषांचं संवर्धन करणं गरजेचं असून सरकार यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असल्याचं मत पोखरियाल यांनी यावेळी व्यक्त केलं

गेल्या चोवीस तासात चार लाख बत्तीस हजार लोकांना ही लस देण्यात आल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे भारत विक्रमी संख्येनं नागरिकांचं लसीकरण करणारा देश ठरत असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे दरम्यान देशाचा कोरोनोमुक्त होण्याचा दर आता सत्त्याण्णव पूर्णांक पंचवीस टक्के इतका झाला आहे देशभरात गेल्या चोवीस तासात अकरा हजार सहाशे सद्सष्ट तर आतापर्यँत एक कोटी सहा लाख एकोणनव्वद हजारांहून जास्त लोक कोरोनामुक्त झाले असून सध्या अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या सुमारे एक लाख पंचेचाळीस हजार इतकी असल्याचंही आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे दरम्यान मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आज मुंबईतल्या के ई एम रुग्णालयात जाऊन कोविड प्रतिबंधात्मक लस टोचून घेतली मनात कोणताही किंतू न ठेवता सर्वांनी ही लस टोचून घ्यावी असं आवाहन त्यांनी यानंतर राज्यातल्या जनतेला केलं

आतापर्यंत सहाशे एक्कावन्न लाख टन खरेदी झाली असून खरेदीतल्या या वाढीमुळे देशभरातल्या चौऱ्याण्णव लाख शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे या शेतकऱ्यांना किमान हमी भावानुसार एक लाख बावीस हजार कोटींहून अधिक रक्कम देण्यात आली आहे

या शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेला योजनेचा निधी परत घेण्याचं काम जिल्हा प्रशासनान सुरू केलं आहे

या मोहिमेत काल आर्वी ग्रामपंचायतीमध्ये काम सुरू करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

या योजनेत सहा हजारहून जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता याशिवाय द्राक्ष विमा भरपाईपोटीही सहा हजार चारशे पंधरा शेतकऱ्यांना नऊ कोटी एकवीस लाख रुपयांची भरपाई मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

भारतीय वेळेनुसार दपारी दोन वाजता हा सामना सुरु होणार आहे